पश्चिम बंगालमधल्या डॉक्टरांचा संप मिटवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ

या संदर्भातलं संयुक्त पत्रकही जारी करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परिषदेत केलेल्या भाषणात दहशतवादाचं मुळापासून उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र होऊन दहशतवादाचा सामना करुन समाज दहशतमुक्त करावा याकरता दहशवादाविरोधात आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्याचं आवाहनही त्यांनी केलं दहशतवादाला पाठिंबा किंवा आर्थिक मदत करणा यांना देशाला उत्तर द्यावं लागेल असं ते म्हणाले दहशतवादी कारवायांना कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरवलं जाणार नाही दहशतवाद आणि दहशतवादी विचारधारा समुळ नष्ट करण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचं ते म्हणाले पश्चिम बंगाल शिं डॉक्टरांचा सुरु असलेला संप मिटवून त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिलं आहे या संपामुळे रुग्णांचे हाल होत असून याचा आरोग्यासेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे

हर्षवर्धन यांनी आज सकाळी निवासी डॉक्टर्स संघटना एम्स् सफदरगंज हॉस्पिटल डॉ राममनोहर लोहीया हॅस्पिटल आणि निवासी डॉक्टर्स संघटना यांची भेट घेतली त्यांच्या प्रतिनिधींनी डॉ हर्षवर्धन यांना डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यासंबधी पत्र दिले रुग्णालयांना संरक्षण पुरवण्याकरता याविषयावर आपण गृहमंत्रालय राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा करु जेणेकरुन भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता येईल असं डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं तसंच सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकानी डॉक्टारांना त्यांच्या कामात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे जेणेकरुन डॉक्टर आपलं कामकाज शांततेत आणि समर्पित भावनेने करु शकतील पश्चिमबंगाल छिं ज्युनियर डॉक्टरांच्या सुरु असलेल्या संपाबाबत कोलकाता उच्च न्यायालयानं कोणत्याही प्रकारचा अंतरीम आदेश पारीत करण्यास आज मनाई केली आहे एका रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा संप सुरु आहे मुख्य न्यायाशीश टी

एन राधाकृष्णन आणि न्यायमुर्ती सुव्रा घोष यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला सांगितलं की त्यांनी संपावरील डॉक्टराना कामावर परत येण्यात सांगावं आणि रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात पश्चिम बंगाल मधल्या सरकारी रुग्णालयांमधल्या संपकरी डॉक्टरांचा तिढा अद्याप सुटलेला नाही दोन सरकारी रुग्णालयातील तात्काळ विभाग सुरू झालं असलं तरी आज सलग चौथ्या दिवशी बाह्यरुग्ण विभाग बंदच होते वरिष्ठ डॉक्टरांच्या सहा संघटनांनी कनिष्ठ डॉक्टरांच्या संपाला पाठींबा दर्शवला असून ते आज संपात सहभागी झाले राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे

पाच तास चाललेल्या डॉक्टरांच्या या कारवाईमुळे आज बाह्यरूग्ण विभागांच्या कामकाजावर अंशतः परिणाम झाला मात्र तात्काळ सेवांमधले डॉक्टर निषेध कारवाईत सहभागी झाले नव्हते त्यामुळे या सेवा पूर्ववत सुरू राहिल्याचं निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं सांगितलं पंजाब हरयाणातल्या सरकारी रूग्णालयांतल्या डॉक्टरांनी काळ्या रिबिनी लावून निषेध व्यक्त केला पतियाळा फरीदाबाद सिरसा आणि बठिंडा धिसुद्धा डॉक्टरांनी निदर्शनं केल्याचं वृत्त आहे शिक्षण आरोग्य आणि तिर पायाभूत सुविधांशी संबधित विविध सेवांमधे सार्वजनिक गुंतवणूक ही जनतेच्या जीवनाच्या गुणवत्तेचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली क्षे सामाजिक क्षेत्रातल्या समुहाच्या बजेट पुर्व आढावा बैठकीत त्या बोलत होत्या सरकार सर्व समावेशक विकासाकरता शिक्षण स्तर उंचावणे युवकांना कौशल्य संपन्न बनवणे रोजगाराच्या संधी वाढ करणे महिलांच सबलीकरण आणि मानवविकासात सुधारणा करण्याकरता वचनबद्ध असल्याचं त्या म्हणाल्या या बैठकीत आरोग्य खाजगी आणि सार्वजनिक शिक्षण सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन आणि मानवविकास या विविध मुद्यांवर चर्चा झाली सामाजिक क्षेत्रातल्या सहभागी समुहाने शिक्षण आणि स्वच्छता याकरता विविध उपाय सुचवले ग्रामीण शहरी महिलांमधे सुरक्षेचा अभाव शिशु आणि गर्भवती महिलांना पौष्टीक आहाराकरता अधिक निधीची तरतुद तसंच त्यांना मोफत औषध आणि तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत याबैठकीत चर्चा करण्यात आली

डिजिटल कौशल्य प्रशिक्षणाच्या या मोड्यूलमध्ये वर्गातल्या प्रशिक्षणाबरोबरच ऑनलाईन स्व प्रशिक्षणाचा समावेश आहे

जम्मू कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत

या दोघांची ओळख पटली असून त्यांची नावे जिफान अहमद डेगू उर्फ अबु जरार आणि तसद्दुक अमिन शाह अशी आहेत दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव अवंतीपोरा आणि दक्षिण कश्मीरमधल्या काही भागातली मोबाईल ठेरनेट सेवा बंद केली आहे आणि श्रीनगर आणि बनिहाल दरम्यान रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे

शस्त्रास्र प्रशिक्षणाकरता हे चार जण नियंत्रण रेषेपलिकडे जाण्याचा प्रयत्न करत होते

पुढील तपास आणि कारवाईकरता या चोघांना पोलिसांकडे देण्यात आलं आहे

सध्या पक्षात अकरा कोटी सदस्य असून सदस्यांच्या संख्येत वीस टक्क्यानं वाढ करणं हे पक्षाचं ध्येय असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे

सर्व खासगी टीव्ही वाहिन्यांनी हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या मालिकांची नावं कलाकारांची नावं आणि श्रेयनामावली त्या त्या भाषांमध्ये देण्याचा विचार करावा अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं केली आहे काही टीव्ही वाहिन्या हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधल्या मालिकांची श्रेयनामावल्या केवळ जिजी भाषेतच देत असल्याचं मंत्रालयाच्या निदर्शनास आलं आहे

तर श्लिडकडून आर्चर आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले